कोळसा पोलाद आणि लोखंड तसंच पोलाद प्रकल्पांच्या कच्च्या मालाच्या वाहतूक दरात पावणे नऊ टक्के वाढ होईल कटेनर हाताळणीच्या शुल्कातही पाच टक्के वाढ केली असून त्रेर छोट्या वस्तूंच्या मालवाहतूक दरात पावणेनऊ टक्के वाढ केली आहे

अन्नधान्य डाळी खतं आणि साखरेच्या मालवाहतूक दरात तसंच सिमेंट आणि पेट्रोलियमच्या वाहतूक दरातही वाढ केलेली नाही

भारतीय तेल महामंडळानं एका प्रसिद्वीपत्रकाड्वारे ही माहिती दिली

यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करुया अशी शपथ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याचे मंत्री आणि विद्यार्थ्यांना दिली आहे यासंदर्भात आज मुंबई क्षे मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या संकल्पनेतल्या प्रद्षण मुक्त दिवाळी अभियानाची सुरुवात झाली या कार्यक्रमाअंतर्गतच मुख्यमंत्र्यांनी ही शपथ दिली प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त दिवाळी साजरी करूया असं ते म्हणाले

सावंगी श्वेल्या वाय फाय हॉटस्पॉट स्थळावरुन मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांचे हस्ते या सुविधेचं काल उद्वाटन झालं

ब्लडाणा जिल्हयातल्या दुष्काळी घोषीत केलेल्या खामगाव लोणार मलकापुर मोताळा नांदुरा संप्रामपुर शेगाव आणि सिंदखेड राजा या आठ तालुक्यांमध्ये चारा टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे ही शक्यता गृहीत धरून या तालुक्यांमधे राष्ट्रीय कृषि विकास योजनंतर्गत पशुसंवर्धन खात्याच्या वतीनं वैरण बियाणे आणि खत वितरण योजना राबली जाणार आहे

रावत यांनी काल कोल्हापूरा झालेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्याला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते

पश्पालन आणि दुग्धव्यवसायाला मोठं नुकसान पोहचवणाऱ्या लाळ खुरकत या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी ब्लडाणा जिल्ह्यात लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे जिल्हातल्या पशुपालक शेतकऱ्यांनी या मोहीमेअंतर्गत आपल्या जनावरांना लसी टोचाव्यात असं आवाहन पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ

सलग दोन वर्ष व्यवसाय सुलभतेत मोठी सुधारणा करणा या अव्वल दहा देशांमध्ये भारतानं स्थान मिळवलं आहे